राज्यसभा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल राज्यसभेत भारत चीन सीमा प्रश्नाबाबत निवेदन सादर केलं भारत चीन सीमा प्रश्न हा जटील आहे तो चर्चेने शांततामय पद्धतीनं सोडवण्याच दोन्ही देशांनीही मान्य केलं आहे भारताने चर्चेने हा प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे मात्र त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे असं राजनाथसिंह यांनी सांगितलं प्रत्यक्ष ताबारेषेवरील जेसे थे स्थिती बदलण्याचा चीन प्रयत्न करत आहे मात्र कोणत्याही स्थितीत भारत ते मान्य करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

शेती उत्पादनं व्यापार आणि वाणिज्य सुविधा विधेयक तसंच किंमत हमी आणि सुविधा विधेयक अशी दोन शेतीविषयक विधेयकं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल लोकसभेत सादर केली देशातील शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकणारी ही ऐतिहासिक विधेयकं असल्याचं तोमर यांनी सांगितलं

काल मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

त्यामुळे चार किवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र जमण्यास आता बंदी असेल

मिशन बिगीन अगेन अंतर्गत ज्या अत्यावश्यक दैनंदिन सेवांना अनुमती देण्यात आलेली आहे त्या गोष्टी जमावबंदी लागु केल्यानंतरही सुरूच राहणार आहेत असं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे

आता राज्य शासनानं पूर्ण आसन क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली असल्याचं महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी काल सांगितलं

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांविषयी काल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले नाहीत तर भाजपच्या वतीने राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला

प्रदेश भाजपाच्या वतीनं काल प्लाझ्मा दान रक्त दान आरोग्य तपासणी शिबीर कोरोनाच्या पार्बभूमीवर आवश्यक वस्तूचं वाटप स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम ठीकठिकाणी राबवण्यात आले

मोदी पस्तक भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल एका संकेतस्थळाचं उद्घाटन आणि एक ई बूक प्रकाशन केलं नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांचे प्रेम आणि विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे असं जावडेकर यावेळी म्हणाले मराठवाडा मक्ती दिन मराठवाडा मुक्ती आंदोलनासाठी जसा संपूर्ण मराठवाडा एकत्र झाला होता तसंच आता कोरोनाला रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण संपर्क मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले असताना ते बोलत होते मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे असं सांगून औरंगाबादच्या विकासासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त काल जालना इथं संपर्क मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लातूर इथं संपर्क मंत्री अमित देशमुख हिंगोलीमधे संपर्क मंत्री वर्षा गायकवाड बीड इथं संपर्क मंत्री धनंजय मूंडे नांदेड इथ संपर्क मंत्री अशोक चव्हाण तर उस्मानाबादमध्ये संपर्क मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं उस्मानाबादची खो खो खेळाडू सारिका काळे हिला राष्ट्रीय स्तरावरील अर्जुन प्रस्कार मिळाल्याबद्दल तिचा गडाख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला

दरम्यानच्या काळात राज्य सरकारन साडबारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे

त्यासाठी कायदेशीर बाबींची तपासणी केली जाईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे कायदेशीर सल्ला घेऊन मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही देशमूख यांनी सांगितलं

दरम्यान या सर्व प्रकरणात तातडीने आवश्यक निर्णय घेतले नाही तर येत्या रविवारी मुंबईभर आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीन काल मुंबईत पत्रकार परिषदेत देण्यात आला मराठा क्रांती मोर्चातर्फे काल पूणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली या आंदोलनाला अनेक मुस्लिम आणि आंबेडकरी चळवळीतील संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे बुलडाणा इथंही काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं मराठा आरक्षण रखडलेलं असताना पोलीस भरती करण अयोग्य असून तो मराठा युवकांवर अन्याय आहे त्यामुळे जाहीर केलेली भरती स्थगित करावी अशी मागणी सातारा इथले भाजपा आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे जालन्यामध्येही मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना काल घेराव घालण्याचा प्रयत्न केला दरम्यान मराठा आरक्षणा संदर्भात सरकारकडे तीन पर्याय असून त्यातील सर्वोच्च न्यायालयासमोर टीकणारा सर्वात योग्य पर्याय जेष्ठ विधिज्ञ आणि वकील यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय मृख्यमंत्री घेतील असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल नांदेड इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल पाहिजे अशी सर्वच पक्षांची भूमिका असल्याचं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावं यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल लातूर इथं सांगितलं

नाशिक औरंगाबाद मार्गावर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आल सिन्नर इथं राष्ट्रवादी काँप्रेसनं तहसीलदारांना कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं तर येवला इथ प्रहार संघटनेच्या वतीन मुंडन आंदोलन करण्यात आलं सांगलीतही युवक काँप्रेसनं कांदा निर्यातबदी आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन केलं तर बुलडाणा इथं किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून देत केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला

सांगली पाटबधारे मंडळाचे अधीक्षक अभियता एच

गुणाले यांनी काल ही माहिती दिली ऐकुया याबाबत अधिक वृत्तांत दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुराचं हे पाणी कृष्णा नदीतून वाहत जाऊन समुद्राला मिळतं मात्र कायमस्वरूपी दृष्काळ असलेल्या तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्याची टंचाई दरवर्षी निर्माण होते त्यामुळे हे पूराचे पाणी उचलून दृष्काळी भागाकडे वर्ग करण्याची सुचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाटबंधारे खात्याला केली होती

त्या पाण्यातून तलाव बंधारे आणि लघु पाटबंधारे प्रकल्प भरून घेण्यात आले

आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहन शिवाजी कांबळे यांच्यासह प्रशांत जाधव पुणे नियुक्ती पूण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली असून पूण्याचे यापूर्वीचे पोलीस आयुक्त डॉ के व्यकटेशम यांची राज्याच्या विशेष अभियान प्रम्ख पदी निय्क्ती करण्यात आली आहे अधिक मास आज पासून अधिक अश्विन महिन्याला प्रारंभ होत असून या काळात श्री विष्णू उपासनेला विशेष महत्व आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या धार्मिक कार्यक्रमांवर मर्यादा असली तरी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासह राज्यातल्या अनेक प्रमुख मंदिरात विशेष अनुष्ठान आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

उत्तर सोलापूर बार्शी पढरपूर अक्कलकोट मोहोळ सह अनेक भागात दमदार पाऊस झाल्यामुळ ओढे नाले भरून वाहु लागले आहेत या पावसामुळे सांगोला तालुक्यातील महुद ते महिम रस्ता खचला असून त्या भागातील वाहतुक ठप्प झाली आहे तर अक्कलकोट तालुक्यात चूगी इथं घरांची पडझड झाली आहे

माळशिरस तालुक्यातील एकाचा पाण्यात वाहून गेल्यान मृत्यू झाला आहे तर आणखी काही दुचाकी वाहन वाहन गेल्याच्या घटना घडल्या आहेत या पावसाने शेती पिकांचेही मोठे नुकसान झाल असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांतही काल पावसानं हजेरी लावली नांदेड इथं डॉ शंकरराव चव्हाण विष्णूप्री प्रकल्पाचे सर्व दरवाजे काल संध्याकाळी सात वाजता बंद करण्यात आले दोन दिवसांपूर्वी धरणाच्या तीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता

या धरणातून मन्याड नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे तेव्हा नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा ईशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे

त्म्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार